तृप्ती मुरगुंडेला ध्यानचंद पुरस्कार

यंदा पाऊसही जास्त झाल्यानं खरीपाच्या पिकाचं भरघोस उत्पादन होईल अशी आशा केंद्रीय कृषी विभागानं काल ही आकडेवारी जाहीर करताना व्यक्त केली

परिणामी कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली काही ठिकाणी बाजार समिती कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या आदेशाविरोधात बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारावर बसून ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजीही केली बाजार नियमनमुक्ती कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांविरुद्ध सांगलीत प्रती आंदोलन करण्यात आलं माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली फळ मार्केट यार्डसमोर निदर्शनं करण्यात आली आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत मात्र अन्य शेतकरी संघटना अजून गप्प का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

परतीचा पाऊस आणि शेंद्री बोंड अळीमुळे गेल्या वर्षी जिल्ह्यात मोठं नुकसान झालं होतं

कोविडचं द्रःख बाजूला सारत अवघा महाराष्ट्र आपल्या आराध्य दैवताच्या स्वागताला सज्ज आहे त्याबाबतचा हा वृत्तांत

राज्यभरातील बहुतेक सर्वच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हे समाजभान दाखवत यावर्षीचा उत्सव अतिशय साधेपणानं साजरा करायचा ठरवलं असून अनेक ठिकाणी तर या गणेशोत्सवाला जोडूनच आरोग्योत्सवही पाळला जात आहे गणेश आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या असून सजावटही न करता वाचलेल्या खर्चातून कोरोना विरुद्धच्या लढ्यात गणेश मंडळही आपापल्या परीनं योगदान देत आहेत ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एस टी बसच्या माध्यमातून कोणत्याही पासशिवाय आंतर जिल्हा प्रवास स्रु झाल्यानं अनेकांना गणपतीसाठी आपल्या गावी जाणेही शक्य झालं आहे एकंदरीतच या उत्सवावर कोरोनाच सावट असलं तरी त्यातूनही मार्ग काढून गणरायाचा हा उत्सव धार्मिक तसंच पवित्र वातावरणात आणि तेवढ्याच उत्साहानं सर्वत्र साजरा होणार आहे एवढं मात्र नक्की आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी कोविड राष्ट्रीय देशभरातलं कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढत असताना रुग्ण संख्येतली दैनंदिन वाढही मोठी दिसत असली तरी चाचण्यांमधील वाढीच्या तुलनेत रुग्ण संख्येतल्या वाढीचं प्रमाण कमी आहे

रुग्ण बरे होण्याचा दर आता साडेचौऱ्याहत्तर टक्के झाला आहे

जिल्हा परिषदेच्या सेस मधून अनुदान दिल्यामुळे पाच रुपयांमध्ये सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिल जात असल्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

हे प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणा दरम्यान मोफत निवास आणि भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे प्रशिक्षण काळात विद्यावेतन देखील देण्यात येणार आहे

असं आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी निलय राठोड यांनी केलं आहे

वृद्धाश्रम रुग्णालय आणि घर यांचा सुवर्णमध्य साधणाऱ्या या अभिनव उपक्रमाबाबतचा हा वृत्तांत आजार पण अपघात शस्त्र क्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ कर्करोग अर्धांगवायू वृद्धत्वातून उद्भवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारांतून बरे होताना आव्हानांना तोंड द्यावे लागतं यावेळी घरात मनुष्यबळ आणि सुविधा नसतील तर आवश्यक काळजी आणि सुश्रषा घरगुती वातावरणात देणाऱ्या संस्थांची आवश्यकता आहे स्नेहदीपच्या निर्मितीमागे हाच उद्देश आहे स्नेहालय परिवार आणि स्वामी विवेकानंद विद्या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे केंद्र सुरु करण्यात पुढाकार घेतला स्नेहालय संस्थेत विविध कारणांनी मदतीसाठी येणाऱ्या महिला लाभार्थी कोरोना संसर्गामूळे रोजगार गमावलेले यूवा यांना प्रशिक्षण देऊन या केंद्राद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे त्यामुळे सेवा आणि रोजगार या दोन्हीची निर्मिती या प्रकल्पातून झाली आहे

आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर पुणे शिक्षक प्रर्स्कार केंद्रीय मनुष्य विकास मंत्रालयातर्फे देण्यात येणारे शिक्षकांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून सलग तिसर्यांददा अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला आहे राज्यात दोन पुरस्कार मिळाले असून अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी चेडगाव तालुका राहुरी इथले जिल्हा परिषदेचे शिक्षक नारायण चंद्रकात मंगलारम आणि मुंबईतील भाभा अणुशक्ती केंद्राच्या शाळेतील शिक्षिका संगीता सोहनी या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत

मात्र यंदा कोविडच्या पार्श्वभुमीवर हे पुरस्कार वितरण ऑनलाईनच अपेक्षित आहे

क्रिकेटपटू रोहित शर्मा दिव्यांग खेळाडू मरियप्पन थंगवेलू टेबल टेनिस खेळाडू मनिका बात्रा कुस्तीपटू विनेश फोगट आणि भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे

यात अश्वारोहणासाठी अजय सावंत खो खोसाठी सारिका काळे रोईगपटू दत्तू भोकनळ टेबल टेनिस खेळाडू मधुरिका पाटकरकुस्तीपटू राहुल आवारे दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांचा समावेश आहे यंदाचा द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्कार धर्मेंद्र तिवारी पुरुषोत्तम राय शिव सिंगरोमेश पठानिया कृष्णन कुमार हूडा विजय मुनीश्वर नरेश कुमार आणि ओम प्रकाश दहिया यांना जाहीर झाला आहे पुण्यातली तृप्ती मुरगुंडे हिला बॅडमिंटन साठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे

आठ लघुपटांना विशेष उल्लेख प्रमाणपत्र देण्यात आली त्यामध्ये समिरा प्रभु यांच्या बीज आत्मनिर्भरतेचे या लघुपटाचा समावेश आहे बंडारू राजकारण हे भारतीय मूल्यांवर आधारित हवं आचार विचार आणि व्यवहार या तीनही गोष्टींबरोबर त्याला विचारधारेची मान्यता असावी समाजहीत आणि मानवतेच्या भावनेतून केलेलं राजकारण हे सकारात्मक दृष्टीचं असल्यानं यातूनच समाज निर्मिती होते अशी भावना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी व्यक्त केली

त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते निधी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना नगरविकास खात्याकडून काँप्रेस पक्षाच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकांना विकास कामांसाठी निधी दिला जात नसल्याचा आरोप काँप्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते पाऊस राज्याच्या बह्तांश भागात पावसानं कालही अपेक्षेप्रमाणे दमदार हजेरी लावली

जिल्ह्यात इतरत्र पाऊस पडत असताना निफाड चांदवड कळवण दिंडोरी सिन्नरसह काही तालुके कोरडेच राहिले आहेत

कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले असून त्यातून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आले असले तरी पूरग्रस्त भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनानं गेल्या आठवड्यातच सुरक्षित स्थळी हलवलं आहे

छत्तीसगड सीमेवरुन वाहणारी इंद्रावती तसंच तेलंगणमधून येणाऱ्या गोदावरी आणि प्राणहिता नद्यांना पूर आल्यानं दक्षिण गडचिरोलीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी आणि तिरोडा तुमसर मार्ग पुरामुळे बंद आहे

घाट क्षेत्रात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार